मोदी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना आणि सुधारणा करीत असून उत्पादन क्षेत्र मजबूत करण्यासाठी प्रयत्नांचा वेग आणि प्रमाणही वाढवावं लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे डीपीआयआयटी आणि नीती आयोगातर्फे संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या उत्पादनांशी निगडीत प्रोत्साहन योजना अर्थात प्रोडक्शन लिंक्ड इंसेनटीव्ह स्कीम्स या विषयावरील वेबिनारमध्ये पंतप्रधान आज सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते त्यामध्ये मार्गदर्शन करताना त्यांनी हे प्रतिपादन केलं भारताला जागतिक बाजारपेठेत स्वतःची स्वतंत्र ओळख आणि स्वतंत्र स्थान निर्माण करायचे असेल तर सुधारणांचे नवे मार्ग स्वीकारावे लागतील आपली उत्पादनं वापरासाठी सोपी सुकर असण्याबरोबरच वाजवी किमतीत उपलब्ध व्हायला हवीत असं पंतप्रधान म्हणाले जगातील अनेक देशांनी उत्पादनवृद्धीवर लक्ष केंद्रित करून आपल्या विकासाला गती दिली त्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक क्षेत्रात सातत्यानं नवनव्या सुधारणा करीत आहे म्हणूनच पी एल आय बाबत करण्यात आलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीला प्राधान्य देण्यात आलं आहे असंही मोदी म्हणाले यंदाच्या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीबाबत नवा प्रयोग करण्यात येत असून त्याद्वारे संबंधित प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या घटकांशी स्वतंत्रपणे चर्चा करण्यात येत आहे अनेक क्षेत्रातील मान्यवरांशी अर्थपूर्ण चर्चा झाली असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे हा प्रयोग आगामी काळात अत्यंत फलदायी ठरणारा आहे असं मोदी यांनी नमूद केलं आता जगभरात भरड अन्नधान्याचं महत्त्व लक्षात यायला लागलं आहे

भारतात अशा भरडधान्याचा वापर पूर्वीपासून चालत आला आहे त्यामुळे आता त्यांचं उत्पादन वाढविण्यावर भर द्यायला हवा असं मोदी म्हणाले प्रत्येक क्षेत्रात सरकारी हस्तक्षेप असल्यास जास्त समस्या निर्माण होतात असं आपल्या सरकारला वाटतं म्हणूनच प्रत्येक क्षेत्रात कमीतकमी सरकारी हस्तक्षेप ठेवण्यावर आपला भर आहे असंही मोदी यांनी नमूद केलं आजच्या वेबिनारद्वारे होणाऱ्या विचारमंथनातून मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या अभियानांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करीत मोदी यांनी आपल्या प्रतिपादनाचा समारोप केला

मात्र गेले काही दिवस केरळ मधली रुग्ण संख्या घटत असली तरी महाराष्ट्रातील मात्र वाढत आहे

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं टविटर हँडल ऍट एआयआरन्यज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पूणे आणि मराठी न्यूज पूणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या यूट्यूब चॅनेलवर

आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसाठी असलेल्या क्यू एस निर्देशांक अहवालात ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे

तसच बंगळूरू इथली राष्ट्रीय विज्ञान संस्था अहमदाबाद आणि बंगळूरू इथली व्यवस्थापन शास्त्र शिक्षण संस्था जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली विद्यापीठ अण्णा विद्यापीठ आणि ओ पी जिंदाल विद्यापीठ या संस्थांचा समावेश आहे देशातील उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असून त्याचा हा सकारात्मक परिणाम आहे यामुळे देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये सकारात्मक स्पर्धा वाढून जागतिक दर्जा मिळवण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल असं रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितलं पस्तक मेळा राष्ट्रीय पुस्तक न्यास अर्थात नॅशनल बुक ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या जागतिक पुस्तक मेळ्याला आजपासून नवी दिल्ली इथं सुरुवात होत आहे कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यंदा हा मेळा आभासी अर्थात व्हर्च्युअल पद्धतीनं होत असून त्याचं उद्घाटन आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या हस्ते होणार आहे

लडाख महिला आयोग लडाखसह जम्मू काश्मीरमधल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र राज्य महिला आयोग नसल्यानं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अंतर्गत स्वतंत्र विभाग या महिनाअखेरीपर्यंत कार्यरत करण्यात येईल असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे

अयोध्या राममंदिर पूर्ण झाल्यावर जगभरातून येणाऱ्या भक्तांना अधिक सुविधा देण्यासाठी मंदिर परिसराचा विस्तार करण्याचा विचार श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त मंडळ करत आहे

ही जागा मंदिराच्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर आहे मंडळाच्या ताब्यात असलेल्या जागेपेक्षा अधिक जागा विकत घेण्याचा विचार असून त्यासाठी त्यासाठी मंदिर परिसराच्या आजूबाजूच्या जागा मालकांबरोबर बोलणी सुरू असल्याचं विश्वस्त मंडळाचे खजिनदार आचार्य गोविंददेव गिरी यांनी आकाशवाणीला सांगितलं

श्भमन गिल श्न्यावर बाद झाला होता

आज रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी सकाळी खेळायला सुरुवात केली